केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली

राज्य सरकार पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे कोविड संसर्गानं निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आज मुंबईत डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून मदत करण्यात आली त्यावेळी शिंदे बोलत होते औरंगाबाद इथले दैनिक सामनाचे पत्रकार दिवंगत राहुल डोलारे यांच्यासह अनेक पत्रकारांच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले कुटुंबीय उपस्थित राहू न शकलेल्या दिवंगत पत्रकारांचे धनादेश पत्रकार संघटनाच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटल आहे

अतिव्रष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात शेतीच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी सोलापूरचे खासदार डॉ

या मागणीचं पत्र त्यांनी पंतप्रधानांना पाठवलं आहे

मात्र अधिवेशनासंदर्भात अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर घेतला जाणार आहे विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी ही माहिती दिली

या सामन्यातल्या विजेत्या संघाचा सामना रविवारी दिछ्छी कॅपिटल्स संघाशी होणार आहे